ज्यानऊउद्यो गांनाअपवादकरण्यातआलंहोतंतेहीउद्योगऑक्सिजनजास्तीतउपलब्धव्हावायाकारणानं वगळण्यातआलेआहेत केंद्रीयग़हसचिवअजयभल्लायांनीयाबाबतराज्यांच्यामुख्यसचिवांनाआणिकेंद्रशासितप्रदे शांच्याप्रशासकीयअधिकाऱ्यांनापत्रलिहिलंआहे भल्लायांनीसर्वउत्पादकांनाद्रवऑक्सिजनचेउत्पादनजास्तीतजास्तकरावेआणिप्ढीलआ देशयेईपर्यंततातडीनेवैद्यकीयवापरासाठीसरकारलाउपलब्धकरुनदेण्याससांगितलंआहे

अहेरी ताल्क्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्यांतर्गत मेडपल्ली गावाजवळ ही घटना घडली पंतप्रधान ग्राम सडक्योजनेंतर्गत मेडपल्ली त्मीरकसा रस्त्याचे काम स्रु आहे नक्षल्यांनी घटनास्थळी बॅनर बांधून पत्रकेही टाकली आहेत

डॉ रवींद्र शोभणे यांची कार्याध्यक्षपदी तर यवतमाळचे डॉ रमाकांत कोलते आणि डॉ राजेंद्र डोळके यांची उपाध्यक्षपदी निय्क्ती झाली आहे

अश्यात कोविड विरुद्वच्या लढ्यात भारतीय रेल्वे चालवीत असलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रातील नागपूरात प्राणवाय् घेवून दाखल झाल्याम्ळे नागप्रकरांना दिलासा मिळालेला आहे

या दरम्यान बहतांश कार्यक्रम आभासी माध्यमाने तर काही कार्यक्रम प्रत्यक्षपणे घेण्यात आले या दरम्यान केंद्राचे संचालक डॉ दीपक खिरवडकर यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनीटायजर चे वाटप करण्यात आले मोबाईल टेस्ट लॅब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विनंतीन्सार स्पाईस हेल्थच्या वतीने आरटी पीसीआर टेस्ट करण्यासाठीची मोबाईल टेस्ट लॅब नागप्रमध्ये दाखल झाली आहे

तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब स्रू होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून ही लॅब नागप्रात पाठविण्यात आले आहे या मोबाईल लॅब म्ळे कोरोना चाचणी करणाऱ्या नागप्रकरांना मोठा दिलासा मिळणार आहे

दंदे फाऊंडेशन कॉन्ट्रॅक्टर अॅन्ड बिल्डर्स असोसिएशन अॅाफ विदर्भ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ जलसंपदा विभाग ह्यांच्या संय्क्त सहकार्याने जलसंपदा कार्यालय परीसर अजनी रेल्वे स्टेशन ते च्नाभट्टी रोड वैनगंगा नगर अजनी नागप्र

ज्यांना होम आयसोलेशन मधे रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशाही रूग्णांना येथे दाखल करुन घेतले जाईल

या केंद्रामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे